ते आज मुंबईत भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते काँप्रेस सत्तेत असताना त्यांनी देशाच्या वाट्याचं लोणी पळवण्याचं काम केलं तर भाजपा खऱ्या अर्थानं देशाची सेवा करत आहे असं ते म्हणाले काँप्रेसमुक्त भारत म्हणजेच देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्याचं भाजपाचं उद्दिष्ट आहे असं त्यांनी सांगितलं भाजपा सरकारनं सुरू केलेल्या उजाला योजना सौभाग्य योजना आणि इतर अनेक योजनांच्या माध्यमातून जनतेची सेवा करत राहणं म्हणजेच भाजपयुक्त भारत असा अर्थ आहे असं जे पी नड्डा यांनी सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्यासह भाजपाचे वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित होते

या चांद्रयानाचे तीन भाग आहेत

आगामी वेस्ट डिज क्रिकेट दौ यातल्या दोन कसोटी सामन्यांसाठी बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत निवड समितीनं संघ जाहीर केला विराट कोहलीकडे कर्णधारपदाची धुरा दिली असून अंजिक्य रहाणे उपकर्णधार असेल ऋषभ पंत आणि वृद्वीमान शहा या दोन यष्टीरक्षकांसह मयाक अगरवाल के

राहूल चेतेक्षर पुजारा हनुमा विहारी रोहित शर्मा आर अक्षिन रविंद्र जडेजा कुलदीप यादव ईशांत शर्मा मोहम्मद शमी जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव यांची संघात निवड झाली आहे पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तळासरी बोर्डी दापचरी धुंदलवाडी या गावांसह गुजरातमधल्या उंबरगाव परिसरात आज सकाळी पुन्हा भूकंपाचा धक्का बसला काल सकाळपासून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे

मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतल्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यासाठी मजुरांना घेऊन जात असताना चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा टेंपो उलटला जखमींना जिल्हा शासकीय आणि एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं आहे

मक्याच्या पिकावर फवारणी करीत असताना महिलांचे हात पिवळे पडले आणि त्यांना चक्कर येऊ लागले संध्याकाळी शेतातून या महिला घरी आल्यानंतर काही वेळातच त्यांना उलट्याही सुरू झाल्या त्रास अधिकच वाढल्यानं या महिलांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं दक्षिण मुंबईत ताज महाल हॉटेलजवळच्या चर्चिल चेंबर या चार मजली इमारतीला आज दुपारी आग लागली

गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा इथं शासकीय आश्रमशाळेत महिला अधिक्षकाची नियुक्ती करण्याबाबत निवेदन देऊनही ही जागा भरली जात नसल्यानं तिथल्या विद्यार्थिनींनी ही आश्रमशाळा सोडून दिली आहे सत्राच्या सुरुवातीपासूनच अधीक्षकाची जागा रिक्त आहे

राज्यात दुष्काळसदूश परिस्थिती असतानाही गेल्या वर्षीच्या तूलनेने तब्बल दीड कोटी रुपये जास्त दान जमा झाले असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी दिली

जकार्ता इथं सुरू असलेल्या इंडोनेशिया खुल्या बद्दमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूला अखेर उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे